जनतेला दिलेल्या आक्षासनांची पूर्तता करण्यात केंद्र आणि राज्यातल्या भाजपाप्रणीत सरकारला आलेलं अपयश अधोरेखित करण्यासाठी आज काँप्रेसनं राज्यात जनसंघर्ष यात्रा सुरू केली काँप्रेस सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर ध्रिन या यात्रेला सुरुवात करण्यात आली जनतेच्या प्रश्नांवर कॉंप्रेसकडे असलेल्या उपायांकडे लक्ष वेधण्यासाठीही ही यात्रा सुरू केली आहे या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात काँप्रेस नेते राज्यात विविध डिकाणी रॅली काढणार आहेत आणि निदर्शनं करणार आहेत या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आठ सप्टेंबरला पुण्यामध्ये होणार आहे एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांचे माओवादी संघटनांशी संबंध असल्याबाबत सबळ पुरावे हाती लागल्याचं आज पोलिसांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था परमबीर सिंग यांनी अटकेत असलेल्या काही कार्यकर्त्यांदरम्यानच्या पत्रव्यवहारामधली काही पत्रे पत्रकार परिषदेत दाखवली यापैकी एका पत्रात राजीव गांधी हत्ये सारखी घटना घडवून आणण्याच्या कटाचा उल्लेख असल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि एका माओवादी नेत्यामधील ई मेल मध्ये राजीव गांधी हत्ये सदृश्य घटनेच्या सहाय्याने मोदी राज समाप्त करण्याचा उल्लेख असल्याचं सिंग यांनी बातमीदारांना सांगितलं पोलिसांनी भूमिगत आणि विर माओवाद्या दरम्यानची हजारो पत्र जप्त केली आहेत या पत्रांमध्ये शस्त्र खरेदीसाठी लागणा या पैशांच्या मागणीचाही उल्लेख असल्याचं सिंग म्हणाले यापैकी काही पत्रांमध्ये लक्षवेधी स्वरुपाच्या मोठ्या कृतीच्या नियोजनाचा उल्लेख आहे प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कुटुंबाचे जीवन सुकर झालं असून योजनमुळे महिलांचे जीवन उज्वल झाल्याची भावना जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे

ते आज बीडमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान करण्याच्या प्रणालीबद्दल त्यांनी यावेळी अविधास व्यक्त केला हमीभावानं शेतमाल खरेदीस विरोध दर्शवत जालना बाजार समितीमधील आडत व्यापा यांनी आपले व्यवहार पाच दिवसांपासून बंद ठेवले आहेत त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प असून शेतकरी हमाल मापाङ्यांची गैरसोय होत आहे याबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिका यांनी आज जिल्हाधिका यांना निवेदन दिलं आडत व्यापा यांनी किमान आधारभूत किमतीनेच शेतमालाची खरेदी करावी तसंच शेतक यांना वेठीस धरणा्या व्यापा यांवर कारवाई करावी असं निवेदनात नमूद आहे हिंगोली जिल्ह्यातही व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी विक्री व्यवहार ठप्प आहेत बुलडाणा आणि अहमदनगर बाजार समित्यांमधले खरेदी व्यवहार आठवडाभरापासून बंद असल्यानं शेतक यांच्या मालाच्या विक्रीत प्रचंड अडचणी उभ्या राहिल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात नाणार शिल्या नियोजित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आज शिवसेनेनं रत्नागिरीत मोर्चा काढला शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत उपनेते आमदार उदय सामंत राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्त तसंच रिफायनरीविरोधी शेतकरी मच्छीमार कृती समितीचे कार्यकर्तेही तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मोर्चात सहभागी झाले मेळघाटासह विर आदिवासी क्षेत्रात कुपोषणामुळे होणारे मृत्यू आणि संबंधित आजारांविषयी एखाद्या तंज्ञ संस्थेनं शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्यसरकारला केला कुपोषणामुळे होणा या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याविषयी दाखल झालेल्या जनहित याचिकांच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज हा प्रश्न केला यासंबंधी एक स्वतंत्र अभ्यास होण्याची अपेक्षा व्यक्त करत न्यायालयानं या कामासाठी आयआयटी किंवा टाटा समाज विज्ञान संस्थेसारख्या एखाद्या संस्थेचं पथक नेमण्याच्या शक्यतेचाही उल्लेख केला अशा पथकाने या समस्येची उकल करण्यासाठीच्या उपाययोजनाही सांगव्यात असंही न्यायालयानं नमूद केलं पोषण अभियान हा फक्त एक कार्यक्रम न राहता त्याचं लोकचळवळीत रुपांतर होणं आवशक आहे असं प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी केलं जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीनं संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पोषण अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते महिनाभर चालणारं हे अभियान पालघर जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप गट पंचायत समिती गणांच्या रचनेसह निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज दिले

मात्र या संपूर्ण प्रक्रियेला हरकत घेऊन स्थगितीची मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्यानं औरंगाबाद खंडपीठानं स्थगितीचा निर्णय घेतला कोल्हापुरात वाय पी पवार औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी आग लागली डिझेल गळती झाल्यानं ही आग लागली त्यात तेल उत्पादन करणारे आणि भांडी तयार करण्याचे दोन कारखाने भस्मसात झाले अग्निशमन दलाच्या चार बंबानी सुमारे दीड तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली बीड तालुक्यातील समनापूर ॐ काल मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून जादुटोणा करुन पैशांचा पाऊस पाडणा या पाच मांत्रिकांना रंगेहाथ पकडलं याप्रकरणात पाचही मांत्रिकांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे ब्लडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मुरंबा शिं कर्जमाफी न मिळाल्यामुळे आज एका शेतक यानं आत्महत्या केली महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविधास ठराव मागे घेण्यात येईल असं नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी आज स्पष्ट केलं मुंढे यांच्यावर सत्तारूढ भाजपने अविश्वास ठराव दाखल केला होता दरम्यान नाशिक मधील विविध नागरी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आज सकाळी मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला मुंढे यांनी मोर्चाला सामोरे जाऊन नाशिककरांचे आभार मानले पालघर जिल्ह्यात खासदार आदर्श ग्रामपंचायत हमरापूर ि काल केंद्रीय पाणी आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेक्षरन अय्यर यांनी राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन यांच्यासह भेट देऊन पाहणी केली यावेळी गावातल्या शाळा तसंच अंगणवाडीतली स्वच्छता तसंच वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय सुविधांची पाहणी करण्यात आली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शिवसेनेच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं पालिकेतला भ्रष्टाचार स्वच्छता अभियानातला फीलपणा पाणी पूरवठा योजना मोकाट जनावरे कृत्र्यांचा हैदोस या समस्यांमुळे जनतेला जाच सहन करावा लागत असल्याचा आरोप शिवसेनेन केला या धरणे आंदोलनात शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सामिल झाले

स्टाफ सिलेक्शन कमिशन पश्चिम विभाग मुंबईच्या कार्यक्षेत्रात येणा या गुजरात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पदांचा या जाहिरातीत समावेश असेल येत्या दोन दिवसांत कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे